त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्याधिन मुख्यमधीी उद्धव ठाकरे याती विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मत्रीमद्वळाच्या बैठकीत आज करण्यात आली उपमुख्यमधीी अजित पवार याच्चा अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

वर्षभरासाठी ही कपात लागू राहणार आहे कोरोनाच्या सक्टिपमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाची अभ्यास करण्यासाठी दोन समिती सरकार नेमणार आहे एक समिती राज्यातल्या मच्चाद्वी असणार असून दुसऱ्या समितीत अर्थतज्ज्ञ उद्योजक निवृत्त अधिकारी वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी याद्वी समावेश असेल ही समिती राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या पूनरुज्जीवनासाठी उपाय सूचवेल

यामध्ये वोकहार्ट जसलोक भाटिया या रुग्णालयास्तिही समावेश आहे दरम्यान कोरोना बाधितासाठी वरळी इथल्या राष्ट्रीय क्रीडा सक्रियात विना अनुमती प्रवेश केल्यामुळे या क्रीडा सक्रिमाचे ज्येष्ठ सदस्य वीरेन शहा याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे सक्रि मुद्धि महानगरपालिकेने दिले आहेत

वरळी हा भाग अतिसर्वउनशील म्हणून घोषित केला आहे

यापूढे नाशिक जिल्ह्यात रुण आढळून येतील त्या भागातल्या नागरिकार्धी सपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमश्रीछगन भुजबळ यातीी दिली

सिद्युद्धर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाला आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे काल मरण पावलेल्या रुग्णाची माहिती प्रशासनाला वेळीच न दिल्याबद्दल खेडमधल्या एका खाजगी डॉक्टरविरुद्ध आज खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

त्याच्यात करोनासदृश लक्षण दिसत असतानाही त्याची माहिती डॉक्टराप्ती प्रशासनाला दिली नाही दरम्यान पोलिसाप्ती अलसुरे गावाचा तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबधित केला आहे

याशिवाय गोरगरिबाती मदत देता यावी म्हणून स्वयस्तिती सस्थापी थेट अन्न महामहळाकडून धान्य खरेदीची मुभा देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मक्तीलयाचे सहसचिव लव अग्रवाल यातीी दिली आहे देशात सुरुवातीला पीपीई किट्सची कमतरता होती

गरजेप्रमाणे या वस्तूची पुरवठा करण्यात येत असल्याने पीपीई किट्स वेंटिलेटर यावरुन कुणीही अफवा पसरवू नये किव्व घाबरू नये असे आवाहन त्याती केले

हायड्रोक्झीक्लोरोक्विनचा देशात पुरेसा साठा असून भविष्यातही त्याची कमतरता निर्माण होणार नाही हृद्यविकार आणि हृद्याशी सद्याधित समस्या असलेल्या व्यक्तींना हे औषध हानीकारक ठरू शकत विवामुळडिक्टराच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये असा इशारा केंद्र सरकारन पुन्हा एकदा दिला आहे

येत्या जूनपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय आरोग्य मक्तालय राज्याप्तिठी निधी खुला करत आहे या टप्प्यात कोविड रुग्णालया शिलगीकरण सुविधा अतिदक्षता विभाग व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन पुरवठा इत्यादी सुविधाच्या विकासावर भर राहणार आहे

नवी मुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला फळखिाणि काद्वीबटाटा मार्केट येत्या शनिवारपासून पुढील आदेशापर्यंत बद्द राहणार आहे

कोणताही विक्रेता किद्वी फेरीवाला दिसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे कोरोनाचा वाढता प्राद्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

वर्तकनगर पोलिसातीी ही कारवाई केली असून हे सर्व जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत

केंद्रीय आरोग्य मध्रीलयान ही माहिती दिली आहे